या निर्णयाचा फेरविचार करावा आणि राफेल विमानखरेदी प्रक्रियेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी विनंती करणाऱ्या याचिका त्यावर दाखल झाल्या होत्या माजी केंद्रीय मंत्री यशंवत सिन्हा आणि अरुण शौरी तसंच विधीज्ञ प्रशांत भूषण यांचा याचिकाकर्त्यांमधे समावेश होता या प्रकरणातली महत्त्वाची वस्तुस्थिती दडपली असल्याचा आरोप करत याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती ती न्यायालयानं फेटाळून लावली दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे नरेंद्र मोदी सरकारसाठी हा मोठा विजय असून सत्याचा विजय झाल्याचा पक्षाचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंहराव यांनी म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे धर्मिक स्थळांवर महिलांवर निर्बंध असण्याचा मुद्दा केवळ शबरीमालाप्रताच मर्यादित नसून तेर धर्मामधेही असे प्रकार दिसतात असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याबाबतच्या सर्व फेरविचार याचिका सात न्यायाधिशांच्या पीठाकडे सोपवल्या आहेत शबरीमाला आणि मशीदींमधे महिलांवर असलेली प्रवेशबंदी तसंच दाऊदी बोहरा समाजातल्या महिलांची खतना करण्याची प्रथा यासारख्या सर्व धार्मिक मुद्यांवर हे पीठ निर्णय घेईल असं न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या स्वतःच्या तसंच न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती कू मल्होत्रा यांच्या वतीनं हा निकाल वाचला

वर्षोनुवर्षे पाळली जाणारी ही प्रथा वेकायदेशीर आणि घटनाविरोधी असल्याचंही न्यायालयानं सांगितलं होतं

मुख्यमंत्री बी एस येदीयुरुप्पा यांनी काल ही घोषणा केली अपात्र आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी काल गाभा समितीच्या बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं

उत्तर प्रदेशमधल्या ऊस उत्पादक शेतक यांसाठी उत्तर प्रदेश सरकारनं ई गन्ना एप हे समपिंत वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप्लीकेशन सुरु केलं आहे आता साखर कारखानदाराकडून शेतकऱ्याना ऊस पुरवण्याबाबत ऑनला ि पावती दिली जाईल शेतक यांच उत्पन्न दुप्पट करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार निरंतर काम करत आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल लखनौ क्रिं या अॅपच्या प्रकाशन समारभात सांगितलं या वेबपोर्टल आणि मोबाईल अॅपमुळे दलाली दूर होऊन ऊसविकास संस्था अधिक बळकट होतील असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे जम्मू आणि कश्मीरमधल्या रामबन जिल्हा प्रशासनानं राहत हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमा अंतर्गत हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि दरडी कोसळून जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला तर अडकलेल्या प्रवाशांना सुविधा पुरवल्या जाणार आहेत

राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या निवारा व्यवस्थेचीही विभागीय आयुक्तांनी पाहणी केली प्रसारमाध्यमांमधील मजकुराचा दर्जा सर्वोच्च असावा अशी अपेक्षा प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शंकर वेंपथी यांनी व्यक्त केली आहे

आय आय विग सिनेमाच्या परिसंवादात बोलत होते भारतीय माध्यमातील मजकूर दर्जदार झाला असला तरी तो आदर्शवत असला पाहीजे असंही ते म्हणाले

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी उभय देशांमधल्या संबंधाच्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं व्लादिवोत्सोक दौ यानंतर द्विपक्षीय संबंधामधे झालेल्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधल्या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्याबाबत चर्चा झाली दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांमधे एकमत झालं येत्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी बोल्सोनारो यांना प्रधानमंत्र्यांनी आमंत्रण दिलं ते त्यांनी स्वीकारलं आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही मोदी यांची बैठक झाली त्यात भारत चीन संबंधाच्या विविध पैलूंबाबत चर्चा झाली चीनमधे पुढच्या वर्षी होणाऱ्या तिसऱ्या अनौपचारिक बैठकीसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं या बैठकीची तारीख आणि वेळ राजनैतिक पातळीवरुन निश्चित केली जाईल व्यापार आणि गुंतवणूकविषयक चर्चा चालू ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जवाहरल लाल नेहरु यांना आदरांजली वाहिली नवी दिल्लीतल्या शांतीवन या नेहरुंच्या समाधीस्थळी विविध राजकीय नेते आणि मान्यवरांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे यानिमित्त आज राष्ट्रपती भवनात लहान मुलं आणि तरुण संशोधकांना भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ट्विट राष्ट्रपतींनी केलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे नायडू यांनी मुलांनाही बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रत्येक मुलाला आयुष्यात त्याच्या निकोप वाढीसाठी उत्तम शिक्षण आणि सकारात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिज्ञा लोकांनी करावी असं ते म्हणाले

व्यवसाय सुलभता ही यावर्षींची संकल्पना आहे केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी या मेळ्याचं उद्घाटनं केलं

यावेळी अफगाणिस्तान हा भागीदार देश असून दक्षिण कोरिया केंद्रस्थानी असेल बिहार आणि झारखंड या राज्यावर विशेष भर असेल